चाचणी मागोवा आणि उपचार या केंद्र सरकारच्या त्रीसूत्री धोरणाच्या सुयोग्य कार्यवाहीमुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ होऊन मृत्यू दरात घट झाली असल्याचं आरोग्य विभागानं काल सांगितलं

राज्यात काल नवीन बाधितांच्या संख्येपेक्षा दुपटीहून अधिक रुग्ण बरे झाले

भारतीय विमा नियामक प्राधिकरणानं दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आयुर्विमा धारकांची संख्या सुमारे साडेचार कोटींनी कमी झाली आहे

मात्र या क्षेत्रातल्या सरकारी मालकीच्या आयुर्विमा महामंडळानं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे

ऊस तोडणी राज्यातला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि ऊस तोडणी मजुरांच्या वाढीव मागण्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक साखर कारखाने यंदाच्या हंगामात ऊस तोडणी यंत्रावरच भर देणार असल्याचं साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून गेल्या काही दिवसांपासून ऊस तोडणी कामगारांच्या वाढीव मागण्या पुढे येत असून त्या मान्य होईपर्यंत कोयता हाती न घेण्याचा इशारा विविध संघटनांतर्फे देण्यात आला आहे दरवर्षी गाळप हंगामाच्या तोंडावर अशा प्रकारचं आंदोलन होतं असतं आणि त्याचा विपरीत परिणाम कारखान्यांच्या गाळपावर होत असतो

नियमित मजुरांच्या तुलनेत या यंत्राद्वारे होणारी ऊसतोडणी कितीतरी प्रमाणात अधिक असते शिवाय यंदाच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मजुरांसाठी आरोग्याच्या उपाय योजना उपलब्ध करून देण्याऐवजी यंत्राचा वापर करण्याकडे कारखान्यांचा कल असल्याचं संबंधितांचं म्हणणं आहे

विदर्भ संकल्प दिन वेगळा विदर्भ होणार ही काळ्या दगडावरची रेष असून हे राज्य निर्माण होणारच असा विश्वास ज्येष्ठ विदर्भवादी नेते एड वामनराव चटप यांनी काल चंद्रपुरात बोलताना व्यक्त केला खोब्रागडे सभागृहात विदर्भ संकल्प दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते

या अहवालानुसार स्वतंत्र विदर्भ राज्य सक्षम होऊ शकतं म्हणून विदर्भाचं स्वतंत्र राज्य करावं अशी एकमुखी शिफारस या आयोगानं केली होती या अहवालाची आठवण करून देण्यासाठी आणि स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावं या मागणीसाठी विदर्भवादी नेते या दिवशी विदर्भ संकल्पदिन पाळतात

या गणिताचा नृत्याशी जवळचा संबंध आहे असं काल ज्येष्ठ नृत्यग्रूंनी पुण्यातल्या एका वेबिनारमध्ये सांगितलं त्या काय म्हणाल्या हे कळलं तर मुलांना गणित रुक्ष वाटणार नाही तर तो आनंदाचा विषय वाटू लागेल कदाचित

शरीराद्वारे तालाच्या बिंदुंनी मिळून तयार झालेलं रेखाचित्र म्हणजे नृत्य नृत्याचा अंकांशी जवळचा संबंध आहे नृत्य हा खेळ असून तो गणिताच्या सहाय्याने खेळावा लागतो असं प्रतिपादन ज्येष्ठ नृत्य गुरु सुचेता भिडे चापेकर यांनी काल केलं अंकनाद या गणितविषयक गोडी निर्माण करणाऱ्या ऍप द्वारे नृत्यमय गणित या विषयावरील वेबिनारचं आयोजनकरण्यात आले होते

त्या म्हणाल्या की गणिताशी नृत्याची गट्टी आहे टाळ्यांचा तालावर नृत्य म्हणजे अंकांची ओळख विभाज्यतेच्या कसोट्या वर आधारित स्वरबद्धता केली जाते भागाकार शिकणं नृत्यातून सहज शक्य होतं अंकनाद मधून पाढे ही पाठ होतात तालाची जाण समजून घेण्यासाठी गणिताची पावलोपावली मदत होते नृत्यात आकृतिबंध सममिती संख्यारेषा मूळ संयुक्त सम विषम असे संख्यांचे प्रकार दिसून येतात विविध प्रकार आयाम दाखवले जातात त्यासाठी भूमितीची जाण आवश्यक असते त्यामध्ये बिंदू अनेक बिंदूना जोडून रेषा तयार होते आडवी रेषा उभी रेषा तिरकी रेषा असे भौमितिक आकार असतात नाचायला लागले ना आकडे डोळ्यापुढे हे ऐकून मग धरा त्यांचा हात आणि घ्या गिरकी आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी पुणे केशवसुत कट्टा एखादा पूल धोदायक ठरला तर त्यावरून होणारी वाहतूक बंद केली जाते पण सावंतवाडीतला एक पूल धोकादायक ठरल्यानं एक सांस्कृतिक परंपराच बंद पडण्याची वेळ आली आहे

सावंतवाडी आणि कवी केशवसुत या नात्याला एक भावनिक किनार आहे ज्या सावंतवाडीच्या मोती तलावाच्या काठावर बसून कवी केशवसुत यांनी संध्याकाळ हि कविता लिहिली होती त्या मोती तलावाकाठी असणारा कवी केशवसुत कट्टा आता अबोल होणार आहे केशवसुत कट्टा आणि पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरल्यान तो बंद करावा अशी सूचना करण्यात आली त्यानुसार नवीन बांधकाम होईपर्यंत हा कट्टा सार्वजनिक उपयोगासाठी बंद करण्याचा निर्णय पालिकेन घेतला आहे या कट्यावर पालिकेने फायबरची तुतारी बसविली आहे तसच या कट्यावर डॉ मधुकर घारपुरे यांच्या पुढाकारान गेली काही वर्षे साहित्यिक कार्यक्रमही होत होते मात्र आता हा कट्टा अबोल होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी निलेश जोशी सावंतवाडी सिंधुद्गातून आरक्षण वाद आरक्षणावरून सुरू असलेली मराठा ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला हवीत असं मत अन्न आणि नागरी प्रवठा मंत्री छगन भ्जबळ यांनी काल नाशिकमध्ये वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केलं सध्या सुरू असलेल्या वाकयुध्दावर टीका करताना सर्वांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे असं ते म्हणाले राज्यात लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ठरल्या वेळीच घ्याव्यात अशी आपली वैयक्तीक भूमिका होती हे मान्य करून आता परीक्षेचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे पुन्हा परीक्षा कधी घ्यायच्या याबाबत मुख्यमंत्री आणि आयोग निर्णय घेईल असं ते म्हणाले निय्क्ती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जयजीतसिंग यांची दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान प्रमुख देवेन भारती यांच्याकडून ते सूत्रं स्वीकारतील

दातार इंग्लंड मधल्या हॉर्वर्ड बिझिनेस स्कूलच्या डीन पदी सलग द्सऱ्यांदा भारतीय व्यक्तीची नेमणूक झाली आहे मूळ मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले अर्थतज्ज्ञ श्रीकांत दातार आता या पदावर विराजमान होत आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दातार यांचं अभिनंदन केलं असून त्यांची ही नियुक्ती महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे

जायकवाडीत देखील पाणी शिल्लक असल्यानं नाशिकच्या धरणांमधून पाणी द्यावं लागणार नाही मात्र आकस्मिक गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं अशा सूचना नाशिकचे संपर्कमंत्री छगन भुजबळ यांनी काल दिल्या या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते

एका खूनाच्या गुन्हयात न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती

त्याला काल पहाटेच्या सुमारास मुंबईच्या पंतनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा उद्या पासून सुरू होत आहेत

तांत्रिक कारणामुळे परीक्षेत व्यत्यय आला किंवा अन्य अडचणी निर्माण झाल्या तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली जाईल असा निर्वाळा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांनी दिला आहे पासवान केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिव देहावर काल पाटण्यात गंगा नदीवरच्या जनार्दन घाटावर पूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पुत्र चिराग यांनी त्यांच्या पार्थिव देहाला मुखाग्नी दिला यावेळी त्यांना भारतीय नौदल आणि हवाई दलाच्या जवानांनी तसंच बिहार पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली निधन सुरेश गोरे शिवसेनेचे खेड आळंदी मतदार संघाचे पहिले आमदार सुरेश गोरे यांचं काल निधन झाले

हवामान मान्सूनचा परतीचा प्रवास रोखून धरणाऱ्या बंगालच्या उपसागरावरच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काल राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली जोराचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे लोकांची त्रेधातिरपीट उडाली विदर्भात बहूतांश ठिकाणी या पावसानं हजेरी लावली असून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण या इतर तीन विभागातही अनेक ठिकाणी या पावसानं रस्त्यांच्या नद्या करून टाकल्या होत्या

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार